कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दसरी मात्रा अवश्य घ्यावी प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

सामाजिक न्याय मंत्रालयानं एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली मागास प्रवर्गामध्ये जातीचा समावेश करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे आणि राष्ट्रपतींच्या संमतीने अशा प्रकारच्या मागास जातींची यादी तयार करता येऊ शकते असा निर्णय सर्वोच्व न्यायालयानं दिला होता मात्र राज्यांनाही याबाबत अधिकार असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे

मराठा आरक्षणासह देशभरातल्या इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं कातडी बचाव धोरण स्वीकारु नये असं चव्हाण यांनी म्हटलं आहे

संसर्ग साखळी तोडण्याच्या मोहिमेअंतर्गत उद्या शनिवारपर्यंत लाग्र असलेले हे निर्बंध वाढवण्यात आल्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले बाहेरुन राज्यात येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे

परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल आणि त्यांच्यासाठीही चाचणी अहवाल आवश्यक असेल इतर निबँध पूर्वीप्रमाणेच लागू असतील किराणा तसंच फळे भाजीपाला मांस मासे त्या बरोबरच खाद्य पदार्थ कृषी विषयक दुकानं आदींसह येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानं सकाळी सात ते अकरा वाजेदरम्यान सुरू ठेवता येणार आहेत महानगरपालिकांनी स्थानिक बाजारपेठा तसंच बाजार समित्यांवर लक्ष ठेऊन कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन होत आहे की नाही याची खबरदारी घ्यावी असं या आदेशात म्हटलं आहे

यापूर्वी हे अंतर सहा ते आठ आठवडे इतकं होतं

अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कोविड गटानं कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली असून आरोग्य मंत्रालयानं ती स्वीकारली आहे को व्हॅक्सिन लस मात्रेच्या अंतरामध्ये कोणताही बदल करण्याची शिफारस मात्र या गटानं केलेली नाही

हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र राज्यस्थान तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि दिल्ली या सहा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत काल द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला

कोविड विरुद्धच्या लढ्यात चाचण्या संशयितांचा शोध पाठप्रावा आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आरोग्यविषयक पायाभूत सोयीसुविधा विस्तार आणि मन्ष्यबळाचं सक्षमीकरण या महत्वाच्या गोष्टी असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय धोरण तयार करावं अशी मागणी केली

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच बालरोग तज्ञांचा क्रती दल आणि मिशन ऑक्सिजन बाबत अन्य राज्यांकडून दखल घेतली गेल्याचं टोपे यांनी सांगितलं

ही परीक्षा आता दहा ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचं आयोगातर्फे कळवण्यात आलं आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या परवानाधारक रिक्षा चालकांना पंधराशे रुपये सान्ग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे त्यासाठी काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षाचालकांकडून फॉर्म भरून घेत आहेत अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे येत आहेत मात्र परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचं काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना आणि रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केलं जाईल असं परिवहन आयुक्तांनी कळवलं आहे

यासंदर्भातल्या वृत्ताची दखल घेऊन खंडपीठानं नाराजी व्यक्त केली होती दरम्यान भुमरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी विनंती करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय गोर्डे यांचा अर्जही न्यायालयानं फेटाळून लावला विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यातल्या रुग्णालयातल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात स्वत हजर होत खंडपीठाला माहिती दिली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राज्यातल्या नागरिकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत ही ईद जीवनात आनंद आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे रमजानचा सण नियम पालन संयम आणि परस्परांप्रती प्रेम आदरभाव यांची शिकवण देणारा आहे यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना विषाणू संसर्ग संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करू या असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमजान ईदच्या श्भेच्छा देताना आपल्याला त्याग संयम परोपकार विश्व बंधूत्वाची सर्वांशी प्रेमानं वागण्याची शिकवण देतो असं म्हटलं आहे कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातल्या गरीब दुर्बल वंचित बांधवांनाही आनंदात सहभागी करुन घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या ईदगाह इथं आयोजित केली जाणारी ईदची विशेष नमाज यंदा होणार नाही

हर्षवर्धन यांना पाठवलं आहे

विपीन इटनकर यांनी दिले आहेत

नागरिकांना सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान या ठिकाणी क्रमांक वाटप करण्यात येणार असून सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेदरम्यान प्रत्यक्ष लस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली

समाजासाठी जनजागृती करणाऱ्या कलावंतांना मदत करण्यासाठी पुढं येणं गरजेचं असल्याचं आवाहन माजी सभापती अरविंद देशमुख यांनी यावेळी केलं

संसर्ग प्रादुर्भाव खंडित करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम राबवली जाणार आहे प्रत्येक शहर गाव वाडी वस्ती आणि तांड्यावर शिवसेनेच्या कार्यकतत्यांनी जनजागृती करावी तसंच रुग्ण सेवा द्यावी असं आवाहन आमदार सावंत यांनी काल झालेल्या पक्षीय आढावा बैठकीत केलं

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे शासनाकडून त्यांना तुटपुंजं मानधन देण्यात येत असल्यानं हे सहकार्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे आशाताई आणि गटप्रवर्तकांना या अंतर्गत आमदार चौगूले यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये आणि प्रत्येक ग्रामपंचायतींच्या ग्राम निधीतून पाचशे रुपये प्राप्त होणार आहेत

धानोरा तालुक्यात सावरगाव पोलिस मदत केंद्रा अंतर्गत मोरचूल जंगलातल्या चकमकीदरम्यान हे नक्षलवादी मारले गेले तर काही जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे